सर्वोच्च न्यायालयानं गेल्या माहिन्यात या संदर्भात दिलेल्या निर्णयाचं पालन करावं असं सरकारनं बजावलं आहे यासंदर्भातल्या अंमलबजावणीचा अहवाल पाच नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दूरसंचार विभागानं दिल्या आहेत मात्र नव्या ग्राहकानं स्वेच्छेनं दिल्यास आधारकार्डचा वापर तांत्रिक पडताळणीसाठी करण्याची परवानगी दूरसंचार विभागानं दिली आहे देशातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्यादृष्टीनं कृषीक्षेत्रातल्या धोरणांवर विचार विनिमय करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपालांची समिती नेमली होती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक अध्यक्षस्थानी असलेल्या समितीने काल याबाबतचा अहवाल सादर केला

क्रेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते

राज्यांच्या विकासात महानगरांची महत्वपूर्ण भूमिका असल्याचं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पारंपारिक इंधनातून वीज किंवा जैवइंधनात परावर्तित करण्याची शक्यता पडताळून पहायचं आवाहन त्यांनी महापौरांना केलं महापौरांना अधिक आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार मिळण्याच्या त्यांच्या मागण्यांबाबत आपण लक्ष घालू असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं मंबई परिषदविवेकगौरी नागरिकरणाच्या तसंच लोकसंख्येच्या वाढत्या गरजांनुसार पायाभूत सुविधांमधेसुद्धा वाढ होणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केलं आहे ते आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पायाभूत सुविधांच्या गरजा आणि समस्या याविषयी सुरु परिषदेत बोलत होते मुंबईतील सर्व यंत्रणांना एकत्र आणून शहराच्या विकासासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याचा उहापोह या परिषदेत होणार आहे मुंबई महानगर पालिका आयुक्त अजोय मेहता एमएमआरडीए आयुक्त आर ए राजीव एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवार नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांसह विविध देशांचे राजदूत आंतरराष्ट्रीय तज्ञमंडळी या परिषदेला उपस्थित आहेत

मूलींचा जन्मदर वाढवणं त्यांना शिक्षण देणं तसंच बालविवाहाला प्रतिबंध करण्यासाठी शासनानं सुरु केलेली सुकन्या योजना विलिन करुन माझी कन्या भाग्यश्री ही नविन योजना सुरु करण्यात आली आहे

यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा आणि राळेगाव तालुक्यातील गावांमध्ये आता दिवसाचे भारनियमन बंद होणार आहे दिवसा दहा तास वीज असल्याने परिसरातील शेतक यांना मोठा दिलासा मिळणार आहे या परिसरात सध्या नरभक्षक टी वन वाघिणीचा वावर आहे रात्री बेरात्री शेतात काम करतांना शेतक यांच्या मनात नरभक्षक वाघिणीची भीती राहत होती ही भीती दूर करून शेतक यांना दिलासा देण्यासाठी ही पावलं शासनानं उचलली या निर्णयामुळे खरीप हंगामातील कापूस तूर सोयाबीन तसेच रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणं शक्य होणार आहे भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज पृण्यात सुरु आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं

दुसरा सामना बरोबरीत सुटला होता

तर येत्या चार नोव्हेंबरपासून वेस्ट डिजविरुद्ध सुरु होणा या टी ट्वेंटी मालिकेतल्या तीनही सामन्यांमध्ये कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा संघाची धुरा सांभाळणार आहे